राज्यात चाचण्यांमध्ये बाधित आढळण्याचं प्रमाण अजून राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्तच

कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊ नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आणि

धुळे बुलडाणा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात काल एकाही मृत्यूची नोंद झाली नाही

ब्रेक द चेन महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या अजून चिंताजनक आहे

मख्यमंत्री कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन सर्व जिल्ह्यांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडील ऑक्सिजन प्रकल्प तात्काळ उभारले जातील आवश्यक औषधांचा साठा राहील याची अतिशय काटेकोरपणे काळजी घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत त्यांनी काल विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी पालिका आयुक्त यांच्याशी द्रदूश्य प्रणालीद्वारे संवाद साधला निर्बंधाच्या काळात दुर्बल घटकांपर्यंत जाहीर पॅकेजचा तात्काळ पोहोचवा अशा स्पष्ट सूचना त्यांनी यावेळी जिल्हा प्रशासनांना दिल्या आयआयटी कोरोनासंकटाच्या काळात देशभरात ऑक्सिजनची मागणी वाढली असताना प्राणवायू निर्मितीसाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न होताना दिसत आहेत मुंबई आयआयटीनं देखील एक्सिजनची ही कमतरता भरून काढण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं आहे ऐक्या याबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून

अनेकउद्योगांसाठी नायट्रोजन आवश्यक असतो त्यामुळे नायट्रोजन संयंत्र देशातल्या विविध औद्योगिक युनिटमध्ये उपलब्ध आहेत त्यातील रचना बदलून तो ऑक्सिजन संयंत्रात रुपांतरीत करता येणार आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी अंकिता नरवणेकर पुणे ऑक्सिजन गळती नाशिकमधील ऑक्सिजन गळती दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना शासनाने जाहीर केलेल्या मदतीचं धनादेशाद्वारे काल वितरण करण्यात आलं

अशा या काळात अनेक संस्थांनी पुढाकार घेऊन सकारात्मकतेचं पाउल उचललं ऐक्या पुण्यातल्या एका संस्थेची माहिती आमच्या प्रतिनिधींकड्रन

महामारीच्या काळात मुलांमध्ये निर्माण होणारा भावनिक तणाव चिडचिड पालकांकडून होणारे दुर्लक्ष सामाजिक तटस्थता आणि पोषण आहाराची कमतरता या अनेक अडचणींचा सामना करण्यासाठी या संस्थेनं सजग संदेश तयार केले अशा या परीस्थितीत लहान मूलांची काळजी घेणं अत्यावश्यक असून पालक गप्पा गोष्टी छोटे छोटे खेळ प्रेमाचं वातावरण कसं तयार करू शकतात हे साध्या भाषेतून समजावण्यात आलं प्ण्यातल्या संस्थेनं सुरू केलेल्या या अभियानात राज्य पातळीवर पुढाकार मात्र छत्तीसगड राज्यानं प्रथम घेतला

हे संदेश मूलांसाठी या कठिणकाळात आणि नंतरही वरदान ठरतील अशी अपेक्षा सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस चे संचालक चित्तरंजन कौल यांनी व्यक्त केली आकाशवाणी बातम्यांसाठी प्ण्याहन प्रिया बेल्हेकर गडकरी फिरत्या कोविड चाचणी प्रयोगशाळेमुळे लवकर उपचार आणि निदान शक्य होईल असा निर्वाळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल दिला राज्य शासन आणि नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं नागपुरात आरटी पीसीआर चाचणी प्रयोगशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते आवाज नायगाव नांदेड समूह माध्यमांवरील अफवांचं पेव हा चिंतेचा विषय आहे खरा पण सध्याच्या कोरोनाकाळात ही माध्यमं सकारात्मकतेनं वापरली तर चांगली उपयोगी पड् शकतात व्हॉटस्अप सारख्या माध्यमाचा योग्य वापर करून नांदेड जिल्ह्यातील जागरूक नागरिकांनी असाच एक सफल प्रयत्न केला आहे ऐक्या या बद्दलची माहिती आमच्या प्रतिनिधीकडून नांदेड जिल्ह्यातील नायगाव या छोट्याश्या शहरात आवाज नायगावचा या व्हॉटस्अप ग्रूपवर सदस्यांमध्ये कोरोना परिस्थितीविषयी चर्चा रंगली असताना लोक सहभागातून कोविड उपचार रूग्णालय सुरू करण्याविषयी प्रस्ताव मांडण्यात आला हा प्रस्ताव सर्वच सदस्यांनी मान्य केला आणि माजी आमदार वसंत चव्हाण यांच्या समोर ठेवला चव्हाण यांनी या प्रस्तावास हिरवा कंदील दिला आणि रूग्णालयासाठी शाळेची इमारत विनामूल्य वापरण्यास दिली सर्व सदस्यांनी विविध मार्गाने रोख निधी जमा केला आणि स्वखर्चानं रूग्णांना मोफत जेवण चहा नाश्ता पिण्याचं पाणी याचं नियोजन केलं डॉक्टर मंडळीनी सुद्धा मानधनाची अपेक्षा न ठेवता रूग्णांना उत्तम आरोग्य सेवा समर्पित केली

आकाशवाणी बातम्यांसाठी नांदेडहन आनंद कल्याणकि यांच्यासह प्रशांत जाधव प्णे संघ कोरोना कोविड उपचार केंद्र चालवण्यापासन रक्तदान प्लाझ्मा दान अंत्यसंस्कार प्राणवायचा पूरवठा रुग्णवाहिकांची तरतूद भोजनव्यवस्था धान्यपूरवठा यासारखी महत्त्वपूर्ण कामं स्वयंसेवक विविध राज्यांमध्ये करताहेत असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी काल वार्ताहर परिषदेत सांगितलं

टाळेबंदीच्या काळात या कलावंतांची परिस्थिती हलाखीची झाली आहे त्यामुळे आपण हा निर्णय घेतल्याचं आठवले यांनी काल सांगितलं चंद्रकांत पाटील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून एक कोटी रुपये पूण्यात बाणेर येथील रुग्णालयासाठी विविध उपकारणं खरेदी करावीत असं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे

ठाणे मत्य अहवाल ठाण्यातील वेदांत रुग्णालयात ऑक्सीजन अभावी चार जणांचा मृत्यू झाल्याच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या अहवालात या चार जणांची प्रकृती अत्यवस्थ असल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं असल्याचं समोर आलं आहे ओसवाल फाऊंडेशन भारतीय जैन संघटना आणि मोतीलाल ओसवाल फाऊंडेशन यांच्या वतीनं काल नंद्रबार जिल्ह्याला शंभर ऑक्सिजन कॉन्सट्रेटर देण्यात आले

याबरोबरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं